राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी आज फोनवरून संवाद साधल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली राज्याच्या विविध भागातून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे राज ठाकरे यांना फोन आले काही विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे त्यामुळे त्यांना परीक्षेला बसता येणार नाही ही बाब राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली

शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान आत्मसात करावं यासाठी सामाजिक संपर्क माध्यमांचा अधिकाधिक वापर व्हावा असं त्यांनी सूचवलं ई वाहन हे आपलं भविष्य असून त्याबद्दल जनजागृती करावी यातलं नवं संशोधन लोकापर्यंत पोहचवत रहावं असं आवाहनही गडकरी यांनी यावेळी केलं

कुंडेटकर यांनी रंगेहात पकडलं

नाशिक शहरासह जिल्ह्यात रेमडीसीवर इंजेक्शनची टंचाई जाणवत असून त्या पाश्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काल मालेगाव इथं या औषध दुकानांना अचानक भेट दिली असता या द्कानांमध्ये बिलेही संशयास्पद असल्यानं त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या

यामुळे नांदेड शहरास दहा हजार रेमडेसीवीर इंजेक्शनचा प्रवठा करण्यात यावा अशी मागणी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे

वाघमारे हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक कंधार तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती तसंच मंगलसांगवीचे माजी सरपंच होते

मध्य रेल्वेच्या भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दहेरीकरणचे काम सुरु असल्यामुळे ही रेल्वे रद्द करण्यात आली असल्याचं रेल्वे जनसंपर्क विभागानं कळवलं आहे

यंदा या स्पर्धेतले सामने मुंबई बंगळूर चेन्नई कोलकाता दिल्ली आणि अहमदाबाद या सहा ठिकाणी होणार आहेत

गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आली होती या वर्षीही या संसर्गाच्या प्रादर्भावामुळे या स्पर्धेचं आयोजन संबंधित सुरक्षा नियमांच्या कडक अंमलबजावणीत केलं जाणार आहे

राज्य शासनाच्या कडक निर्बंधांच्या विरोधात सांगली शहरातल्या व्यापाऱ्यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला होता